भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या परिषदेत त्या बोलत होत्या कोरोना साथीच्या काळातदेखील दीर्घ काळापासून प्रतीक्षेत असलेल्या सुधारणा करण्याची एकही संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दवडलेली नाही असं सांगून सुधारणांचा हा वेग असाच कायम ठेवण्यासाठी अधिक सक्रियपणे पावलं उचलली जात असल्याचं सीतारामन यांनी नमूद केलं सरकार निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पुढेही चालू ठेवणार असल्याचं त्या म्हणाल्या जयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस

दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात ते सेशल्स देशाला भेट देतील

या दौऱ्यात श्रींगला हे नेपाळच्या परराष्ट्र सचिवांबरोबरचं इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील

जागतिक आरोग्य संघटनेच्या कोव्हॅक्सीन योजनेअंतर्गत गरीब देशांमध्ये लशीचे आणि एक अब्ज इंजेक्शनच्या सुयांचे वितरण करण्यासाठी जगभरातल्या साडे तीनशे विमान कंपन्या आणि मालवाहतूक कंपन्याबरोबर चर्चा सुरू असल्याचे युनिसेफनं काल सांगितल देशांनी लशीचा साठा करून न ठेवता जगातील इतर गरजू देशांना ती पुरवावी यासाठी कोव्हॅक्सीन योजनेअंतर्गत प्रयत्न केले जात आहेत दरम्यान कोरोना लशीचं योग्य प्रमाणात वितरण केलं जाईल असं जी ट्वेंटी गटातल्या देशांनी काल जाहीर केलं संसार्गावरील उपचारात गरीब देश मागे पडू नयेत यासाठी त्यांना परवडणाऱ्या किमतीत औषधं आणि चाचण्याही पुरवल्या जातील असं जी ट्वेंटी परिषदेने जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे

तसंच शिमला मंडी कुलू आणि कांग्रा जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे

संचारबंदीच्या काळात लग्नसमारंभ आयोजित करण्यावरही राज्य सरकारनं बंदी घातली आहे

नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असं राज्याचे मुख्य सचिव दीपक कुमार यांनी सांगितलं ओडिशा विधेयक ओडिशा अत्यावश्यक सेवा सुधारणा विधेयक काल मंजूर करण्यात आलं

त्यानुसार संप करणाऱ्या संप करण्यासाठी कर्मचाऱ्यांना भडकवणाऱ्या तसंच बेकायदेशीर संपासाठी आर्थिक मदत करणाऱ्या व्यक्तीला एक वर्षाचा कारावास अथवा पाच हजार रुपये दंड अथवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते कामगारांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणत या सुधारणेला विरोधी पक्षांसह काही कामगार संघटनांनी विरोध केला आहे तर विधेयकामुळे सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या अत्यावश्यक सेवांमध्ये खंड पडणार नाही अशा शब्दांत सरकारनं सुधारणेचं समर्थन केलं आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल गुरु तेग बहादूर यांना शहीदी दिनानिमित्त आदरांजली अर्पण केली आहे लोकांच्या भावना विश्वास आणि अधिकारांच्या संरक्षणासाठी गुरु तेगबहादूर यांनी सर्वोच्च त्याग केला त्यांच्या या त्यागापासून आपल्या सर्वांना मानवतेच्या सेवेसाठी प्रेरणा मिळते असं राष्ट्रपतींनी ट्वीटर संदेशात म्हटलं आहे

कोरोना परिस्थितीमूळं जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढवून मिळावी अशी विनंती निवृत्ती वेतनधारकांच्या विविध संघटनांनी सरकारकडं केल्याचं केली होती

दुसऱ्या महायुद्वात नाझींनी ज्यू लोकांना जशी वागणूक दिली तशी वागणूक मॅक्रोन हे मुस्लीम समुदायाला देत आहेत असे ट्वीट माझरी यांनी केले होते यावर तीव्र निषेध नोंदवत फ्रान्सच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी हे विधान मागे घेण्याचं आवाहन केलं होतं बांगलादेश दहशतवाद दहशतवाद आणि बंडखोरांविरोधात नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी बांगलादेश सरकारनं मशिदींना मदतीचं आवाहन केलं आहे

तामिळनाडू पाऊस बंगालच्या उपसागरात पश्चिम दक्षिण भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे काल तामिळनाडूमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला या कमी दाबाच्या पट्ट्याचं उद्या चेन्नई भागात तीव्र स्वरुपाच्या चक्रीवादळात रुपांतर होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे पुद्दवेरीच्या अरियालूर आणि कराईकल भागात तसंच चेन्नई आणि आसपासच्या परिसरात अतीवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे दरम्यान मुख्यमंत्री पळणीस्वामी यांनी तातडीची बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेतला खबरदारीचा उपाय म्हणून वादळाच्या प्रभावी क्षेत्रात आजपासून बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे